सुक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा

आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सरिता मोर हिला सुवर्णपदक बंगाल निवडणक पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उद्या मतदान होत आहे या मतदानासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रचार मोहिमांच्या संदर्भातल्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आरीझ आफताब यांनी आज कोलकत्यात सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे राज्यात निवडणूक लढवत असलेल्या सर्व पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणं अपेक्षित आहे निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांमध्ये प्रचार मोहिमेदरम्यान कोरोना नियमांचं काटेकोर पालन करण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे दरम्यान उर्वरित टप्प्यांसाठी प्रचार करताना मोठ्या सभा घेण्याचं टाळणार असल्याचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं काल एका पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे दरम्यान महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील बेळगाव लोकसभा मतदार संघ आणि महाराष्ट्रातल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होत असून त्यासाठी उद्या मतदान होणार आहे स्पुटनिक लस रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीचा पहिला साठा याच महिन्यात भारतात दाखल होईल असं रशियामधले भारताचे राजदूत बाला वेंकटेश वर्मा यांनी काल सांगितलं भारतातला लस पुरवठा टप्प्याटप्प्यानं वाढवून तो दर महिन्याला पाच लाख मात्रांपर्यंत वाढवला जाईल असं वेंकटेश यांनी सांगितलं स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाल्यानं भारत आणि रशियामधल्या मैत्रीला नवा आयाम मिळाला असल्याचं रशियानं म्हटलं होतं स्पुटनिक व्ही या लशीच्या वापरला मंजुरी देणारा भारत हा साठावा देश आहे हाफकिन कोवॅक्सिन लस निर्मिती तंत्रज्ञान भारत बायोटेककडून मुंबईतल्या हाफकिन इन्स्टीट्यूटला देण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांच्या समितीच्या शिफारसीनुसार एक वर्षासाठी ही परवानगी दिल्याचं केंद्र सरकारनं राज्य सरकारला कळवलं आहे यामुळे हाफिकनला लवकरच कोवॅक्सिन लसीचं उत्पादन सुरू करणं शक्य होणार आहे आपल्या विनंतीला मान देऊन हाफकिनला परवानगी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत

कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत आवश्यक वैद्यकीय उपकरणं आणि ऑक्सिजनच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी काल झालेल्या अधिकार गटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सिजन हा महत्वाचा घटक असून त्याची मागणी वाढत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश दिल्ली छत्तीसगड कर्नाटक केरळ तमिळनाडू पंजाब हरियाना आणि राजस्थान या राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्यानं ऑक्सिजनची मागणी वाढत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी दिल्लीहून आनंदकुमार यांच्यासह विजयालक्ष्मी साळवी पुणे जीवनावश्यक वस्त जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक अनावश्यक गर्दी करत असल्यानं या वस्तूंच्या उपलब्धतेबाबत त्यांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्यासाठी राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांनी जनजागृती मोहीम हाती घ्यावी अशी सूचना केंद्र सरकारनं केली आहे जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत ग्राहकांना असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू करावा अशी सूचनाही ग्राहक तक्रार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं केली आहे या मंत्रालयानं सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना याबाबत पत्र पाठवलं आहे मागणीनुसार पुरवठा होण्यासाठी विविध पथकांची स्थापना करावी अशी सूचनाही करण्यात आली आहे

कोरोना परिस्थितीमुळं हा निर्णय घेण्यात आल्याचं राज्याच्या मुख्य सचिव चित्रा रामचंद्रन यांनी काल सांगितलं

छत्तीसगड एस्मा कोरोन संसर्गाचा वेग वाढल्यानं छत्तीसगड सरकारनं अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा म्हणजेच एस्मा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे यानुसार अत्यावश्यक सेवेत असताना काम करण्यास नकार देण्यास मनाई करण्यात आली आहे हा आदेश सरकारी आणि खाजगी वैद्यकीय संस्थांमधल्या डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना तसंच स्वच्छता कर्मचाऱ्यांना लागू असेल याशिवाय वैद्यकीय उपकरणांची आणि औषधांची विक्री उत्पादन आणि वाहतूक करण्यास नकार देण्यास रुग्णवाहिका सेवा बंद ठेवण्यास तसंच पाणी आणि वीज पुरवठा बंद ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे स्मारके बंद सध्याच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येणारी सर्व स्मारके पर्यटन स्थळे आणि संग्रहालये पर्यटकांसाठी तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे

फ्रान्स पाकिस्तान पाकिस्तानमध्ये असलेल्या फ्रान्सच्या सर्व नागरिकांनी आणि कंपन्यांनी सुरक्षेच्या कारणावरून त्या देशातून बाहेर पडावं अशी सूचना फ्रान्स सरकारनं केली आहे पाकिस्तानमधल्या फ्रान्सच्या दूतावासानं याबाबतचा ईमेल संबंधितांना पाठवला आहे पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेल्या फ्रान्सच्या नागरिकांच्या जीवाला धोका असल्यानं त्यांनी आणि कंपन्यांनी तात्पुरत्या काळासाठी देशाबाहेर पडावं असं या ईमेलमध्ये म्हटलं आहे सध्या सुरू असलेल्या विमान सेवेच्या माध्यमातून या सर्वांना पाकिस्तानबाहेर काढलं जाणार आहे प्रेषित महमद यांचं व्यंग्यचित्र पुन्हा प्रकशित करण्याच्या फ्रान्समधल्या नियतकालिकाच्या हक्काला फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन पाठींबा दिल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये फ्रान्सविरोधी भावना बळावत चालली आहे फ्रान्सच्या राजदूताची हकालपट्टी करण्याची मागणी करणाऱ्या कट्टरतावादी राजकीय पक्षाच्या नेत्याला पाकिस्तान सरकारनं अटक केल्यानंतर या पक्षाच्या समर्थकांनी हिंसाचार सुरू केला आहे या हिंसाचारात आतापर्यंत दोन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे

अन्य काही रशियन कंपन्या आणि नागरिक यांच्यावर निर्बंध लादणार असल्याचंही अमेरिकेनं जाहीर केलं आहे अमेरिकेत गेल्या वर्षी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप केल्याच्या आणि गोपनीय माहिती चोरल्याच्या कारणावरुन ही कारवाई करण्यात आली आहे अमेरिकेच्या लोकशाही प्रक्रियेत परकीय सत्तेची लुडबुड खपवून घेतली जाणार नाही असं अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलं आहे रशियानं हे सर्व आरोप फेटाळले असून याला योग्य प्रकारे उत्तर देऊ असं म्हटलं आहे